सतराव्या लोकसभेचे सभापती म्हणून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे प्रधानमंत्री आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी सभापती पदासाठी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला शिवसेनेनं अनुमोदन दिलं काँग्रेससह सर्व पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला त्यानंतर हंगामी अध्यक्ष डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी सभापती म्हणून विर्ला यांच्या नावाची घोषणा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विविध राजकीय पक्षांच्या विर नेत्यांनी बिर्ला यांना सभापतींच्या खुर्चीपर्यंत नेलं बिर्ला यांचं अभिनंदन करताना प्रधानमंत्री म्हणाले की बिर्ला यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित केलं असून जनसेवा हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे काँप्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी विर्ला यांना सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आपल्या पक्षाकडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली बिर्ला निपक्षःपातीपणे सभागृहाचं कामकाज चालवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली शिवसेने नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत तसंच द्रमुक तृणमुल काँप्रेस संयुक्त जनता दल बीजू जनता दल आणि बहूजन समाज पार्टीच्या नेत्यांनी बिर्ला यांचं अभिनंदन केलं

हा प्रश्न निवडणूक याचिकेब्रारे निकाली काढता येणार नाही त्यासाठी सुनावणी घेणं आवश्यक आहे या जागांच्या रिक्ततेचा प्रकार ठरवणं गरजेचं आहे असं न्यायालयानं सांगितलं भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेतल्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा मोदी यांनी ट्विटरद्वारे दिल्या आहेत भारतीय रेल्वेला जगातल्या सर्वोत्तम रेल्वेसेवांपैकी एक असं स्थान मिळवून देण्यासाठी सर्व रेल्वे अधिकाऱ्यांनी झटून प्रयत्न करावेत असं आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली इथून रेल्वेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते सुरक्षा वक्तशीरपणा क्षमतावृद्वीत वाढ आणि इतर अनेक विकासकामांवर या बैठकीत चर्चा झाली रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावाव्यात आणि वेळ वाया जाण्याचं प्रमाण कमी करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी सूचनाही गोयल यांनी या बैठकीत केली रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रेल्वे गाड्यांमध्ये फिरून प्रवाशांचा अभिप्राय जाणून घ्यावा असंही त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या मुलांची चोवीस तास काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

भारताच्या सर्व सशस्त्र दलांमधल्या अधिकाऱ्यांसह शांतता क्षेत्रातल्या तिन्ही दलाच्या लष्करी अधिकाऱ्यांसाठीची रेशनची तरतूद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली हा निर्णय संरक्षण मंत्रालय तसंच सशस्त् दलानं सर्वच स्तरावर केलेल्या पाठपुराव्याचं फलित आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे सध्याच्या पिढीनं पर्यावरणाला पोचवलेल्या धोक्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत त्यांना अनेक शारिरीक विकारांचा त्रास होणार आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे

या प्रकल्पाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते स्थानिक रहिवासी आणि मच्छिमारांनी याचिका दाखल केली आहे

जगातल्या या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधे सध्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या घोषणेकडे महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जातं

पुढच्या आठवङ्यात जपानमधे होणा या परिषदेतही आपण भेटणार असल्याचं ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे त्याआधी त्यांनी शी जिनपिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली

अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वोत्तम आहे आणि विरोधी डेमोक्रेटीक पक्ष ती बिघडवत आहे असं ट्रम्प यावेळी म्हणाले युरोपीयन संघ घेत असलेल्या अनुचित निर्णयासंदर्भात ट्रम्प यांनी टीका केली हजारो परदेशीयांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा आपला मानसही त्यांनी पुन्हा व्यक केला युकेमध्ये प्रधानमंत्र्यांची निवड करण्यासाठी काल दुसऱ्या फेरीसाठी मतदान झालं या मतदानानंतर निवडणूकीच्या रिंगणात आता सहापैकी पाच उमेदवार उरले आहेत प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीतील उमेदवार कमी व्हावेत यासाठी सत्ताधारी हुजुर पक्षाच्या खासदारांनी दुसऱ्यांदा मतपर्तिकांद्वारे गुप्तपद्वतीनं मतदान केलं

उत्तर प्रदेशात संबळ जिल्ह्यात लहरवान गावाजवळ काल रात्री एक कंटेनर पीकअपला धडकल्यानं झालेल्या अपघातात आठजण ठार आणि दहाजण जखमी झाले मृतांमधे दोन बालकांचा समावेश आहे जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यातल्या काहींची प्रकृती चिंताजनक आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना योग्य ते उपचार पुरवण्याचे निर्देश अधिका यांना दिले आहेत

भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी गांधीनगर क्रें बातमीदारांना ही माहिती दिली

मार्चमधे या निवडणुका सुरू झाल्या

भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि आय आय टी मुंबईनं एकशे बावन्नावं स्थान मिळवत भारतातल्या सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्था ठरल्या आहे

टी

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी देशभरातल्या योगसंस्था सज्ज झाल्या आहे मोरारजी देसाई योग संस्थान रांचीसह देशभरात विविध ठिकाणी योगविषयक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रीकेशी होणार आहे बर्मिंगहॅम शें दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी अफगाणिस्तानशी होणार आहे